हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री कुमकुम यांचं निधन पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या बँका तसंच बिगर बँकिंग वित्तीय संस्थांच्या अर्थात एनबीएफसी प्रतिनिधींशी भविष्यातील बँकिंगविषयक योजनांसदर्भात चर्चा करणार आहेत पतपुरवठ्यासंबंधीच्या विविध योजनांची जलदपणे कार्यवाही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय सक्षमीकरण वित्तीय क्षेत्राचं स्थैर्य कायम राखणं या मुद्द्यांवर प्रामुख्यानं या बैठकीत चर्चा होणार आहे सरकारमधील वरिष्ठ अधिकारीही या बैठकीत सहभागी होणार आहेत

त्यानंतर या विमानांचा हवाई दलाच्या ताफ्यात अधिकृतपणे समावेश होईल ऐकुया याबाबतचा एक वृत्तांत दसॉ या फ्रेंच कंपनीनं तयार केलेल्या पाच राफेल विमानांनी काल फ्रान्समधून उड्डाण केल्यानंतर त्यामध्ये हवेतच इंधन भरण्यात आलं ती संयुक्त अरब अमिरांतींमधल्या अल धाफ्रा हवाई तळावर विश्राम घेण्यासाठी उतरवण्यात आली आहेत राफेलच्या या प्रवासात फ्रान्सच्या हवाई दलानं केलेल्या सहकार्याची भारतीय हवाई दलानं प्रशंसा केली आहे ही विमानं हवेतल्या हवेत मारा करणाऱ्या अद्ययावत क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असून भारताच्या गरजेनुसार अनेक आवश्यक सुविधाही त्यामध्ये आहे

त्यापैकी पाच विमानं उद्या भारतात दाखल होत असून अन्य पाच विमानं प्रशिक्षणासाठी फ्रान्समध्येच असल्याचं फ्रान्समधील भारतीय दूतावासानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी दिल्लीहून आनंद चतुर्वेदी यांच्यासह माधवी कुलकर्णी पृणे देशाच्या नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात अनिवासी भारतीयांना समभागांच्या शंभर टक्के मालकी हक्कांची मुभा देणाऱ्या थेट परदेशी गुंतवणुकीच्या नियमातील बदलाची अधिसूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज या वर्षाचा देशातील डिजिटल शिक्षणाविषयीचा अहवाल सादर केला देशातल्या लहान मुलामुलींना घरच्याघरी सहजपणे आणि सर्वसमावेशक शिक्षण मिळावं तसंच शिक्षणातली दरी दूर व्हावी यासाठी मनुष्यबळ खात्यासह राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षण विभागांनी अंगिकारलेल्या विविध नावीन्यपूर्ण पद्धतींची अहवालात तपशीलवार माहिती देण्यात आली आहे सध्याच्या जागतिकीकरणाच्या पार्श्र्वभूमीवर गुणवत्तापूर्ण डिजिटल शिक्षण देणं ही काळाची गरज बनली आहे

या सर्वांना लखनपूर मार्गे विशेष रेल्वे गाड्यांमधून काटेकोरपणे देखरेख ठेवून आणि सर्व मार्गदर्शक सूचनांचं काटेकोरपणे पालन करत माघारी आणण्यात आल्याचं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं

बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या काही घटना घडल्या आहेत मात्र गर्भात असतानाच कोरोनाचा संसर्ग झाल्याची घटना पुण्यातल्या ससून रुग्णालयात घडली आहे देशातली ही अशा प्रकारची पहिलीच घटना असल्याचा दावा अधिष्ठाता मुरलीधर तांबे यांनी केला आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

महिलेची कोरोना चाचणी करण्यात आली

बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याच्या नाकातील स्वॅब त्याचबरोबर नाळ आणि नाभीच्या तपासणीनंतर बाळाला गर्भातच कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं

त्याच्यावर उपचार करण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले हे सगळं खूप आव्हानात्मक होतं असं बी

वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोगशाख विभागप्रमुख प्रा

आरती किणीकर यांनी सांगितलं तीन आठवड्यानंतर बाळ पूर्णपणे बरं झालं असून आई आणि बाळाला रुग्णालयातून घरी सोडण्यात आल आहे या दुर्मिळ घटने संदर्भातील आमचं संशोधन प्रकाशित करण्यासाठी अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय नियतकालिकाकडे पाठवलं असून ते स्वीकारण्यात आलं असल्याचंही डॉ आरती किणीकर म्हणाल्या आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरू पुणे कोरोना संसर्गापासून आपल्या कर्मचाऱ्यांचा बचाव करण्यासाठी विविध संस्था नावीन्यपूर्ण उपाय करत आहेत कोणत्याही वस्तूला अजाणतेपणे नकळत स्पर्श केला जाऊ नये याकरिता बृहन मुंबईतील एका प्रभाग कार्यालयात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे

इमारतीच्या लिफ्ट साठी पायाने चालवता येतील अशी बटणे वापरण्यात आली आहेत इमारतीच्या प्रवेशाजवळ भिंतीवरच तापमान मोजणारे सेन्सर लावण्यात आले आहेत कर्मचाऱ्याच्या शरीराच तापमान सामान्य तापमाना पेक्षा जास्त असल्यास सायरन वाजण्याची रचना करण्यात आली आहे कार्यालयात आणलेल्या वस्तु आणि फाइल्सचे अल्ट्रा व्हॉयलेट स्कॅनर द्वारे स्कॅनिंग करून निर्जंतुकीकरण केले जात आहेत स्वच्छता गृहांमध्ये स्वयंचलित सेनिटायजिंग यंत्रे लावण्यात आली असून विशिष्ट वेळानंतर स्वच्छता गृहाचं आपोआप निर्जंतुकीकरण होत आहे हा बदल निश्चितच स्वागतार्ह आणि इतरांना अनुकरणीय असा आहे आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबईहून कुणाल शिंदे यांच्यासह राजेंद्र लेले पुणे

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी बिहारमधील पाटणा इथल्या पोलीस स्थानकात आज प्राथमिक माहिती अहवाल अर्थात एफआयआर दाखल करण्यात आला

त्या नुसार अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह पाच जणांविरुद्ध विविध कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक संजयकुमार यांनी आकाशवाणीला दिली दरम्यान पाटणा पोलिसांचं पाच जणांचं पथक तपासासाठी मुंबईत दाखल झालं आहे कृष्णधवल चित्रपटांच्या कालखंडातील प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री कुमकुम यांच आज मुंबईत बांद्रा इथल्या निवासस्थानी निधन झालं

त्यांनी शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं त्यांच्या वर चित्रित झालेली कभी आर कभी पार मेरे मेहबूब कयामत होगी यांसारखी गाणी विशेष गाजली होती बंगालचा उपसागर आणि पश्चिम बंगाल मधील हिमालयाच्या परिसरात असलेल्या चक्रवातीय स्थितीमुळे आज झारखंडमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली उद्या आणि परवा उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल पश्चिम बंगाल मधील डोगराळ प्रदेश आणि सिक्कीम तसंच बिहार आणि उत्तराखंडमध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार